कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विद्यापीठांचे कुलगुरु शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी ते बोलत होते कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू नये यासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगणे गरजेचे असून चीन इराण इटली दक्षीण कोरिया फ्रान्स स्पेन आणि जर्मनी या देशांचा प्रवास करुन आलेल्या विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना शैक्षणिक संस्थांनी करावयाचे प्रयत्न विद्यार्थ्यांची सुरक्षा पालकांनी घ्यावयाची खबरदारी आदी बाबतच्या शंकाबाबत म्हैसेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले दरम्यान जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा आज आढावा घेतला डॉक्टर म्हैसेकर यांनी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांबरोबरही बैठक घेतली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांनी स्वतः सुरक्षित राहून इतरांना सुरक्षित करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

विद्यापीठ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालये तसंच शिक्षण संस्थांना परदेशातून आलेले विद्यार्थी आणि संशोधकांसाठी विलगीकरण जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत यानुसार विद्यापीठ आणि महाविद्यालयांना विलगीकरण जागा अथवा इमारत निश्चित करावी लागणार आहे तसेच या विद्यार्थी आणि संशोधकांचा इतर विद्यार्थ्यांशी संपर्क होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्याही सूचनाही विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत कोरोना बंद कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुणे शहरातील शाळा बंद ठेवण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर आज शहरातील शाळांतर्फे पालकांना शाळा बंद असल्याच्या सूचना मेल द्वारे देण्यात आल्या यापूर्वी काही मोजक्या शाळा बंद होत्या शहरातील व्यायामशाळा बहुपडदा चित्रपटगृह बंद होती यामुळे अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता पुण्यातील गर्दीच्या समजल्या जाणाऱ्या मंडई तुळशीबाग आणि लक्ष्मी रस्ता परिसरातही शुकशुकाट होता शहरातील उद्यानांमध्ये नागरिक गर्दी करून एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील उद्यान बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे कात्रज इथलं राजीव गांधी प्राणीसंग्रहालयदेखील बंद ठेवण्यात आलं आहे संध्याकाळी गजबजून जाणारी हॉटेल्स रेस्टॉरंट आणि खाऊ गल्ल्यांमध्येही तुरळक गर्दी आहे पोलीस बनावट सॅनिटायझर्सची विक्री करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी आज अटक केली हे तिघेजण त्याची विक्री अधिक किंमतीत करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली

निधन पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉक्टर श्रीकृष्ण कानेटकर यांचं आज दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले

पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यापीठ विभागाचे ते सहकार्यवाह होते संघाच्या सांस्कृतिक वार्तापत्रा चे कार्यवाह म्हणूनदेखील त्यांनी कामकाज पाहिले संस्थेच्या नर्सिंग आणि फिजिओथेरपी महाविद्यालय उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही गाडी रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वे विभागानं कळवलं आहे

अशी कामगिरी करणारे ते पहीलेच भारतीय ठरले आहेत धावणे पोहोणे आणि सायकलींग या तिन्ही प्रकारात ही स्पर्धा खेळवली जाते पुणे जिल्हा क्रिकेट संघनटनेच्यावतीनं सद् शिंदे साखळी स्पर्धेंत आज झालेल्या अतिशय चुरशीच्या सामन्यात वेटरन क्रिकेट संघानं आझाद स्पोर्टस फाउंडेशन संघावर एका धावेच्या फरकानं निसटता विजय मिळवला ही स्पर्धा नेहरु स्टेडीयमच्या मैदानावर पार पडली हवामान पुणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं मात्र सकाळी आणि रात्रीच्या वेळेत गारवा जाणवत आहे

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नाही असं पूणे वेधशाळेनं म्हटलं आहे नमस्कार